भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान उद्या चेन्नईमध्ये पहिला एक दिवसीय सामना खेळला जाणार

सरकारतर्फे राट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाती सुरू करण्यात आली असून यामुळं वाहतुकीची कोंडी प्रद्राणाची समस्या आणि इंथनाचा अपव्यय या सर्वांवर तोडगा निषणार आहे ही प्रणाली सर्व वाहनांसाठी लागू राहणार असून यामुळे वाहनांना टोल नाक्यांवर थांबण्याची आवश्यकता राहणार नाही यावावत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं की

त्यामुळे वेळ पण जातो आणि प्रदूगण होते

याव्यामुळे आपल्याला थांबण्याची गरजच पडणार नाही वेळेचीही बचत होईल आणि इंयनाची पण बचत होईल

माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण ताबडतोब फाॅटेंग लावू या म्हणजे आपल्याता कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही

त्यावेळी जर आपल्या गाडीवर फार्टेन राहणार नाही तर आपल्याला दुपट टोल भरावा लागणार आहे

रा ट्रीय महामार्ग प्राथिकरणातर्फे सर्व दोल नाक्यांना या इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं टोल जमा करण्यासाठी सुसञ्जित करण्यात आलं आहे या विशे ा प्रणालीसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे नागरी सुधारणा विधेयकाविरोधात देशात विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहे पश्चिम बंगालमध्ये आंदोलनकर्त्यांनी या विधेयकाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुक बंद पाडली आहे

देशभरात आज राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिवस साजरा केला जात आहे उर्जा क्षेत्रातली सक्षमता आणि संवर्धन या क्षेत्रात भारतानं साध्य केलेलं यश साजरं करण्याच्या उद्देशानं विभागातर्फे दर उर्जा वर्षी हा दिवस साजरा केला जातो या दिनानिमित्तए उर्जेचा सक्षमपणे वापर करणाऱ्या आणि उर्जा संवर्धन करणाऱ्या औद्योगिक एककांना आणि इतर आस्थापनांनाए उर्जा मंत्री आर के सिंग यांच्या हस्ते आज प्रस्कार प्रदान केले गेलेत

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसंच राज्य वस्तू आणि सेवा कर यांची दुहेरी आकारणी राज्याअंतर्गत व्यवहारात होते

इलियास अक्रम शेख असं त्याचं नाव आहे दहशतवाद विरोधी पथक तेरा वर्षापूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा रोड भागात टाकलेल्या धाडीनंतर दाखल प्रकरणीए इजाज आणि त्याचा भाऊ इलियास या दोघांच्या शोधात होते

जलसंपादन आणि लाभ क्षेत्र विकास हे खाते आता जयंत पाटील यांच्याकडं देण्यात आले आहे तर अत्र आणि नागपरी पुरवठा अल्पसंख्यांक विकास आणि कल्याण हे खाते आता छगन भुजवळ यांच्याकडं देण्यात आले आहेत हा बदल खातेवाटपात करण्यात आला आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या फेरबदलांस मान्यता दिली आहे राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप गुरूवारी करण्यात आले होते म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे झळकलेली मंंबई प्णे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश ारद बोबडे यांचा नागपूर बार असोसिएशनच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभाला नुकताच प्रारंभ झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूाण गवई अध्यक्षस्थानी असून सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग नागपूर खंडपीठातील वरि ठ प्रशासकीय न्यायाधीश रवि देशपांडे प्रामुख्यानं उपस्थित आहेत

नैसर्गिक आपत्ती आणि रोगाम्ळे पिकांचं न्कसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि स्धारित मशागतीचे तंत्रज्ञान आणि सामग्री वापरल्यास पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेए या योजनेचा उद्देश आहे

अर्जदाराकडे पदवी आणि प्रादेशिक भाषेतील प्रभूत्व तसंच संगणक संचालनाचं ज्ञान असणं आवश्यक आहे

पत्रकारिता आणि जनसंवाद विषयातील पदविका किंवा पदव्युत्तर पदवी तसेच वृत्तांकनए संपादन कार्याचा तीन वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे

नागपूरच्या ासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टी बी वार्ड परिसरातील चर्मरोग विभागाचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन व्यक्तीच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानुसार संबंधितांच्या नातेवाईकांना आज प्रत्येकी दोन लाख रूपयांचा धनादेश वितरित करण्यात आला राज्य आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं देसाईगंज इथल्या न्यायालयात आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या तीन एक दिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये जखमी भुवनेश्वर कुमार याच्याऐवजी मुंबईच्या ार्टुल ठाकूर याला स्थान देष्यात आलं आहे या मालिकेतील पहिला सामना उद्या चेत्रई इथं खेळला जाणार आहे निवड समितीकडून घोंाणा करण्यात आलेल्या आधीच्या संघामध्ये करण्यात आलेला हा दुसरा फेरबदल आहे यापूर्वी शिखर धवनच्या ऐवजी कर्नाटकचा फलंदाज मयंक अग्रवाल याला भारतीय संघात घेण्यात आलं आहे

यामुळं भारतीय संघाची स्थिती भक्कम आहे